राज्यांकडुन या विशेष गाड़यांसाठी येणारी सर्व मागणी पूर्ण करण्यास रेल्वे सज्ज असल्याचं ते म्हणाले आता रेल्वेंगाड्यांची मागणी देखील हळूहळू कमी होत असल्याचं त्यांनी नमूद केलं देशभरात अडकून पडलेल्या लोकांना आपापल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रेल्वे अहोरात्र काम करत आहे प्रवाशांची सुरक्षितता ही रेल्वेसाठी अतिशय महत्वाची असल्यानं लोकांनी देखील याकामी रेल्वेला सहकार्य करावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे

अशा काही व्यक्तिंचा रेल्वे प्रवासात दुर्दैवाने मृत्यु झाल्यामुळं हे आवाहन करण्यात येत आहे

तर वंदे भारत मिशन व्यतिरिक्त अन्य आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणं अद्याप स्थगितच आहेत

तिसऱ्या टप्प्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे

लॅटिन अमेरिका कॅरिबियन बेटे आफ्रिका आणि युरोपच्या काही भागातील सुदूर ठिकाणी अडकून पडलेल्या भारतियांना देखील परत आणण्यासाठी मदत करण्यात येत आहे यासाठी परदेशी विमान कंपन्यांची मदत घेतली जात आहे वंदे भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी विमान कंपन्यांचा देखील समाविष्ट करण्यात आला आहे

केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत याबाबत आढावा घेतला

टाळेबंदीच्या काळात अन्न महामंडळानं विक्रमी प्रमाणात संपूर्ण देशभर अन्नधान्य पोहोचवलं आहे त्याचबरोबर अन्नधान्याची खरेदी देखील सुरु असून गव्हाची खरेदी गेल्या वर्षापेक्षा अधिक झाली आहे

नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असेही प्रथमच घडले आहे

तो अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे

या केंद्राचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी सांगितलं की देशाच्या विविध प्रदेशांमधून विषाणूचे नमुने विलग करुन ते टिकवून ठेवण्यात यश मिळालं आहे आणि निष्क्रीय करता येतील अशा प्रचंड संख्येन या विषाणूची निर्मिती करणं आणि उपचारांसाठी लसीचा विकास आणि अँडीबॉडी म्हणजे प्रतिपिंडांचं उत्पादन करता येऊ शकेल निष्क्रीय स्वरुपातील विषाणू शरीरात टोचल्यानंतर मानवी रोग प्रतिकार यंत्रणा त्याविरुद्ध विशिष्ट प्रतिपिंड तयार करते या प्रतिपिंडांचा वापर करुन संक्रमित रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात हा निष्क्रीय विषाणू मानवी शरीराला बाधा करत नाही आणि आजारी पाडत नाही कारण त्याचं पुनरुत्पादन होऊ शकत नाही मुख्यमंत्री डॉक्टर्स बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टरांचं आणि त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल जाहीर केले

बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल विविध बँकांना दिली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते

पण टाळेबंदीमुळे या सगळ्याच गोष्टी आता पुढे गेल्या असल्याचं पुणे मेट्रोने स्पष्ट केलं आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

सुरक्षिततेच्या अटींमुळेही कामाघी गती मंदावली

पृण्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट अशा दोन टप्प्यांचं काम सुरु आहे पिंपरी ते स्वारगेट या मार्गात रेजहिल्स ते स्वारगेट हा पाच किलोमीटरचा भूयारी मार्ग आहे

दुसरा टप्पा न्यायालयापर्यंतचा आहे

पालखी शेकडो वर्षांची परंपरा असलेला देडू आळंदी ते पंढरपूर हा आषाढी वारी सोहोळा यंदाच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय अखेर काल पुण्यातल्या बैठकीत घेण्यात आला अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून यंदाची पायी वारी रद्द करण्यात आली असली तरी सर्व संतांच्या पादुका मात्र एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी पंढरपूरला नेल्या जाणार आहेत त्या कशा पद्धतीनं न्यायच्या याबद्दलचा अंतिम निर्णय मात्र जिल्हा प्रशासन आणि संबंधित देवस्थान समिती एकत्रितरित्या घेणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बैठकीला देहू आळंदी देवस्थान समितीचे प्रमुख पदाधिकारी चोपदार आणि पालखी सोहोळ्याशी संबंधित अन्य मानकरी तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते कोरोना प्रसार होऊ नये म्हणून पालखी सोहळा रद्द केला असला तरी आषाढी एकादशीच्या दिवशी संतांच्या पाद्का दर्शनासाठी पंढरपूरला नेण्याची जबाबदारी माझी राहील असं अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

वन तुळशीचं बी वन जीरा मशरुम काळा तांदूळ आणि जोहार तांदूळ यांचा त्यात समावेश आहे

टोळधाड ऐन खरीप इंगामाच्या तोंडावर पाकीस्तानातून राजस्थान मध्यप्रदेश मार्गे विदर्भात आलेली टोळधाड आता अमरावती नागपूर आणि भंडार्याथ पाठोपाठ वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही पोहोचली आहे टोळधाड मोठ्याप्रमाणावर नुकसान करत असतानाही शेतकर्या ना प्रतिबंधक उपाय करण्याचा सल्ला देण्याव्यतिरिक्त कृषी विभागानं कोणतीही धडक कारवाई सुरू केलेली दिसत नाही

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात टोळधाडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागानं या भागात जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे मशाली किंवा टेभे लावणे औषध फवारणी करणे आवाज करणे त्यादी उपाययोजनांबाबत माहिती दिली जात आहे रस्ता रोको कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी काल परभणीतील ब्राम्हणगांव फाट्याजवळील कापूस संकलन केंद्रावर रास्तारोको आंदोलन केलं या संकलन केंद्रावर गेल्या चार पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कापसाची वाहने उभी आहेत तरीही या संदर्भात संबंधित अधिकारी कर्मचारी कोणताही खुलासा करत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा फटका बसत आहे त्यामूळं संतप्त शेतकऱ्यांनी गंगाखेड ते परभणी रस्त्यावर ठाण मांडून घोषणा दिल्या आंदोलन वाशिम जिल्ह्यातील कारंजा तहसीलदार यांना वाळू माफियाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कारंजा तहसील कार्यालयामधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल काळी फित लावून आंदोलन केलं तर पटवारी संघटनेच्या वतीनं फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याना देण्यात आलं मानूषी माजी विश्व सुंदरी मानुषी छिल्लर हिला मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जागरुकता करण्यासाठी युनिसेफनं दूत म्हणून निवडलं आहे मुलींना स्वच्छता राखणं पुरेशा स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणं आणि स्त्रियांच्य आरोग्यासंबंधी उत्पादनांची त्वरित उपलब्धता या कामी मानुषी प्रचार प्रसार करेल मानुषी स्वतः शक्ति नावाच्या प्रकल्पाद्वारे भारतातील विविध राज्यात स्त्रियांच्या आरोग्याविषयी जनजागृती करते आहे विश्व मासिक पाळी आरोग्य दिनानिमित्त काल मानुषीनं रेड डॉट चॅलंज या युनिसेफच्या जागतिक प्रढाकारात सहभाग घेतला

संयुक्त राष्ट्र मुख्यालय न्यूयॉक बून काल झालेल्या ऑनलाईन सोहोळ्यात सरचिटणीस अन्तोनियो गुटेरस यांच्याकडून त्यांना हा प्रस्कार देण्यात आला संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय शांतीदृत दिनानिमित्त हा प्रस्कार प्रदान करण्यात आला सुदानमधील शातीकार्यादरम्यान सैन्यातील स्त्री पुरुष समानतेद्वारे नागरिकांचं रक्षण कशाप्रकारे करता येईल ते दाखविण्यात मेजर सुमन यांनी पुढाकार घेतला तसंच तिर सैनिकांना देखील त्याचं प्रशिक्षण दिलं अजित जोगी छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री अजित प्रमोद कुमार जोगी यांचं काल दुपारी हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं

त्याघी चाहूल घेऊन आलेला पाऊस आजच केरळमध्ये मुसळधार बरसू लागला आहे राज्यातही वळवाच्या सरी आजपासून सुरू होतील हवामान असंच राहिलं तर मान्सूनही राज्यात वेळेवर सात जूनच्या आसपास पोहोचू शकतो देशाच्या तिर सर्व भागातली उष्णतेची लाटही काल ओसरली विदर्भात मात्र ती कायम होती